वाराणसीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच बिहारमधल्या पाटणासाहिबमधून भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे शत्र्घ्न सिंन्हा यांचं भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होईल याशिवाय केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा हरसिम्रत कौर बादल हरदीप सिंह पूरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार तसंच किरण खेर सनी देवल रवी किशन यांच्यासारखे अभिनेते या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत

त्यांनी आज मुंबईत आकाशवाणीला ही माहिती दिली सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल टपाली आणि ईव्हीएम यंत्रांची मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रातल्या मतांची मोजणी होईल मग ही दोन्ही मतं पडताळून घेतली जातील असं त्यांनी सांगितलं राज्यात पालघरमधे मतमोजणीच्या सर्वाधिक तर सांगली आणि अमरावतीमधे सर्वात कमी फे या होतील

परभणी जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातल्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश जिल्ह्याच्या पालकसचिव विनिता सिंघल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात पाणीटंचाईसह द्रष्काळ निवारण जलसंधारण कामांचा आढावा त्यांनी आज बैठकीत घेतला उस्मानाबाद इथं आज पाणी टंचाई आणि चारा टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्ह्याचे पालक सचिव अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील द्दष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राबवण्यात येणा या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला वाशिम जिल्ह्यातील गावामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई निवारणासाठी संबंधित ग्रामपंचायतीन ठराव घेवून सुचविलेल्या उपाययोजनेच्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घ्यावा त्यान्सार नागरिकांनी पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनेचा प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी असे निर्देश वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव नंदकमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले

शेती आणि शेतकऱ्यांप्ढच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होणं गरजेचं असून गटशेती शिवाय पर्याय नाही असं राज्याचे कृषी संचिव एकनाथ डवले यांनी सांगितलं

गटशेतीमुळे शेतकऱ्यांची बाजारातली सौदाशक्ती वाढीला लागेल असंही ते म्हणाले या मेळाव्यात शासन प्रस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसंच विदयापीठ मासिक शेतीभाती विदयापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध पृस्तिका घडीपत्रिका आदींचं प्रकाशन करण्यात आलं याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आलं तसंच विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या अनधिकृत कापूस बियाण्याचा व्यवसाय ब्लडाणा जिल्ह्यात मोठया प्रमाणात होत आहे कृषी केंद्र तसंच या व्यवसायातल्या विक्रेत्यांकड्रन शेतकऱ्यांना हे बियाणे दिले जात आहे बंदी असलेल्या या बियाण्याची साठवणूक करणं विक्री करणं दुकानात बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन पाच वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे अशा बियाण्यांच्या विक्रीवर केंद्र सरकारच्या जन्कीय तंत्रज्ञान समितीनं बंदी घातली आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झालेली वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती म्हणून आज देशभरात साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासिंयाना या निमिताने शभेच्छा दिल्या आहेत आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटलं आहे की अहिंसा शांती करुणा आणि मानवी सेवेची भगवान ब्रदधांची शिकवण मानवी जीवनाला प्रभावित करणारी ठरली आहे त्यांची शिकवण वर्तमान काळातही जास्त अर्थपूर्ण ठरते असं ही ते म्हणाले

आणि त्यांचा अहिंसेचा संदेश मानव जातीला कायम प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपर्तीन आपल्या संदेशात म्हटलं आहे सत्य शांती आणि प्रेम या त्रिग्णांचं मूर्तीमंत प्रतीक असलेले भगवान बुदध मानवजातीचे कायम प्रेरणास्रोत राहतील असा संदेश प्रधानमंत्र्यांनी दिला आहे भगवान गौतम ब्दध यांची जयंती आज राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली यानिमित परभणी शहरात आज सकाळी बौदध धम्म संदेश रॅली काढण्यात आली या रॅलीत उपासक उपासिका सहभागी झाले होते ठिकठिकाणी मिरवणूका काढण्यात आल्या परभणी शहरातील आंबेडकर प्तळ्याजवळ आज पहाटे ब्दधजयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला इथल्या प्रसिध्द वैशाली बृध्द विहारात अत्यंत भक्तीभावानं बृध्द जंयती साजरी करण्यात आली फ्रान्स मध्ये सुरू असलेल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नेसप्रेसो टॅलेंट्स या विभागात सीड मदर या भारतीय चित्रपट निर्माते अच्यूतानंद दविवेदींच्या लघ्पटानं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्थानिक बियाणं आणि पारंपरिक कृषी पदधतीचा वापर करून यशस्वी शेती करणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांच्या वर आधारित सीड मदर हा तीन मिनिटांचा लघ्पट आहे नेसप्रेसो टॅलेंट या गटाची या वर्षीची संकल्पना व्ई आर व्हॉट व्ई ईट अर्थात आपण जसं खातो तसे असतो अशी आहे

नैऋत्य मोसमी पाऊस आज अंदमानात दाखल झाला हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजान्सार मान्सून आज अंदमानात पोहोचला हा पाऊस घेऊन येणा या वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटं दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचं जाहीर करण्यात आलं आहे विदर्भात उदया काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय विदर्भाच्या काही भागात लक्षणीय तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं